इंदूर कसोटीवर भारताची पकड

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

वाहतूक खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार करण्याची गरज आहे असंही त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमांत सांगितलं तत्पूर्वी गडकरी यांनी आंबेगाव परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी केली

आदिवासी किंवा जंगलांमध्ये राहणाऱ्या इतर लोकांना त्यांचे हक्क काढून घेतले जात असल्याचा चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं संसद संसदेचं हिवाळी अधिवेशन परवा सोमवारपासून सुरु होत आहे

या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकांचं नवी दिल्लीत आज आयोजन करण्यात आलं आहे

सीजेआय सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई काल सेवानिवृत्त झाले न्यायालयीन यंत्रणेत काही ठिकाणी असलेल्या अव्यवस्थेवर कठोर भूमिका घेण्याचं आवाहन त्यांनी उच्च आणि अधीनस्थ न्यायालयांच्या न्यायमूर्तींना त्यांनी विडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या संवादात केलं

राज्यपाल विनंती राज्यात नवीन सरकार स्थापन होण्यासंबंधीची अनिश्वितता जशी वाढत आहे त्याबरोबर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट होत आहे या पाश्र्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदतनिधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली यावर त्वरित कार्यवाही करण्याचं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे असं फडणवीस यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे गरीब आणि गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत किंवा उपचारांपासून वंचित राहावं लागू नये म्हणून त्यांना राज्यपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून उपलब्ध करून द्यावा अशीही विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे शरद पवार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती आपण केंद्रीय कृषी आणि अर्थ मंत्रालयाला कळवणार असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी काल नागपूर इथं सांगितलं पवार यांनी विदर्भातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शिवारांना प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानाची माहिती घेतली

पी

मदान यांनी काल मुंबईत दिली

औषधं नवी मुंबई महापालिकेच्या वाशी इथल्या सार्वजनिक रूग्णालय परिसरात प्रधानमंत्री जनऔषधी योजनेअंतर्गत औषध विक्री केंद्र सुरू करण्यासाठी काल स्थायी समितीने मंजुरी दिली

त्यानंतर या केंद्रासाठी दरआकारणीबाबात स्थायी समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने दहा गावांतील जमीन संपादित केली आहे त्याबदल्यात सिडकोने दिलेल्या पूर्नवसन योजनेची पूर्तता न झाल्याचा निषेध करत बेलापूर इथल्या सिडको भवन इथं काल प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला होता

शेतकरी कापूस महामंडळातर्फे नंदुरबारमध्ये काल सुरु करण्यात आलेली कापुस खरेदी अवघ्या अध्यातासात बंद पडली

परंतू प्रत्यक्षात अवकाळी पावसामुळे अठरा ते वीस टक्के ओला कापूस असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त होती हरबरा पीक नांदेड जिल्ह्यात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काल सांगितले रब्बी हंगामासाठी हरभरा पीकाच्या बियाणांचा सोठेबाजार आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नसूरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर मुबलक प्रमाणात हरभरा बियाणे वाटप करावं अशा मागणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी काल जिल्हाधिकारी यांना केली या बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापारी चढ्या दराने विक्री करत असल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे पुरस्कार दंतव्यंगोपचार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल लातूरमधील दंतव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ आनंद अंबेकर यांनाया वर्षीचा सर्वोच्च मानाचा डॉ जाॅर्ज जेकब पुरस्कार जाहीर झाला आहे

क्रिकेट भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांदरम्यान इंदोर इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल यांनं केलेल्या दमदार द्विशतकामुळे भारताची स्थिती भक्कम झाली आहे